पश्चिम बंगालमध्ये सीबीआयनं केलेल्या सत्तेच्या कथित गैरवापर प्रकरणी गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब झालं राज्यसभेचं कामकाज एकदा स्थगित झाल्यानंतर दुपारी दोन वाजता पुन्हा सुरु झालं तृणमूल काँप्रेस समाजवादी पार्टी आणि तिर सदस्यांनी हौद्यात जमा होऊन सरकारविरोधी घोषणा दिल्या कोलकात्याच्या राज्य पोलीस आयुक्तांच्या विरोधात सीबीआयनं कारवाई केल्याचा त्यांनी निषेध केला विरोधकांना प्रत्युत्तर देत त्यांचे आरोप खोडून काढण्यासाठी सत्तारुढ भाजपाचे काही सदस्यही जागेवरुन पुढे आले होते त्यामुळे या गदारोळात अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजता सुरु होताच तृणमूल काँग्रेसचे सदस्य हौद्यात जमा झाले आणि त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली राष्ट्रपतींच्या भाषणावर आभारदर्शक ठराव मांडण्याची वेळ आहे असं सांगत संसदीय कामकाज मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी सदस्यांना आपल्या जागेवर जाऊन बसायचं आवाहन केलं सीबीआयचं हे प्रकरण आधीच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून याबद्दलचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घ्यावा असं लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी सांगितलं सीबीआय आणि प्रश्विम बंगालचं पोलिस दल यांच्यातले मतभेद घटनात्मक तिढ़याचं लक्षण आहे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे घटनेनं आखून दिलेल्या मार्गावरुन सरकारी यंत्रणेकडून काम करुन घेण्याची जबाबदारी घटनेनंच केंद्र सरकारला दिली आहे असं ठाम प्रतिपादन यांनी केलं सीबीआयच्या अधिका यांना त्यांचं कर्तव्य बजावण्यापासून रोखणं ही कोलकाता पोलीसांची कृती बेकायदेशीर आणि चुकीची आहे असं ते म्हणाले शून्य प्रहरात विरोधी पक्ष सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले की सीबीआय विरुद्धची राज्य पोलिसांची कृती ही संघराज्य व्यवस्थेला धोका निर्माण करणारी आहे या सर्व प्रकरणाचा विस्तृत अहवाल आपण पश्चिम बंगालच्या राज्यपालांकडे मागितला आहे असं राजनाथ सिंग यांनी सांगितलं शारदा चिटफंड प्रकरणात गुंतलेल्या व्यक्ती आणि राजकीय नेते यांचे लागेबांधे असल्याच्या आरोपांचा तपास सीबीआय सर्वोच न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच करत आहे असं ते म्हणाले कोलकत्याच्या पोलिस अधिका यांनी सीबीआयच्या कार्यालयाभोवती पहारा बसवला असल्यानं सीबीआयचं कार्यालय आणि संबंधित अधिका यांची निवासस्थानं या सर्व ठिकाणी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे जवान तैनात करावे लागले असं त्यांनी सांगितलं राज्य सरकारनं निर्भय वातावरणात सीबीआयच्या अधिका यांना तपास करु द्यावा अशी विनंती गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पश्चिम बंगाल सरकारला केली आहे शारदा चिट फंड घोटाळ्याच्या तपासादरम्यान कोलकाता श्वे निर्माण झालेल्या पेचप्रसंगाबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाटी यांच्याशी चर्चा केली आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला या संदर्भात मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना पाचारण करुन राज्यातला पेच सोडवण्यासाठी तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती राज्यपालांनी गृहमंत्र्यांना दिली केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालय परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार या घोटाळ्याचा तपास करणा या सीबीआयच्या अधिका यांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी भीतीदायक परिस्थिती कोलकाता क्विं निर्माण झाल्याचे अहवाल मंत्रालयाला मिळाले होते त्यानंतर गृह मंत्रालयानं सीबीआय अधिका यांची कोलकात्यामधली निवासस्थानं आणि कार्यालयांच्या परिसरात केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तैनात केलं होतं शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीत कोलकाता पोलीस आणि पश्चिमबंगाल सरकार अडथळे आणत असून पुरावे नष्ट करत आहे असा आरोप करणारी सीबीआयची याचिका सर्वोच्च न्यायालयानं उद्या सुनावणीला ठेवली आहे सॉलिसिटर जनरल तूषार महेता यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या पीठाला सांगितलं की या चौकशीत कोलकाता पोलीस अडथळे आणत असल्यानं असामान्य स्थिती उद्भवली आहे

कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना चौकशीसाठी सहकार्य करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी याचिकेत केली आहे चीट फंड घोटाळा प्रकरणात पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी त्यांची चौकशी करण्याच्या सीबीआयच्या पवित्र्याविरोधातल्या पश्चिम बंगाल सरकारच्या याचिकेवर त्वरित सुनावणी करायला आज कोलकाता उच्च न्यायालयानं नकार दिला यावर उद्या सुनावणी होईल असं न्यायमूर्ती शिवकांत प्रसाद यांनी सांगितलं कोलकात्याच्या पोलीस आयुक्तांविरोधातली सीबीआय कारवाई म्हणजे राजकीय सूडबुद्धी असल्याचा आरोप आज भाजपानं फेटाळला शारदा चीटफंड घोटळ्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भ्रष्टाचार करणा यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप भाजपानं केला आहे तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांना या प्रकरणी अटक होऊनही अजून मुख्यमंत्र्यांनी धरणं धरलेलं नाही असं भाजपाचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं दिल्लीच्या न्यायालयानं काँग्रेस नेता शशी थरुर यांच्या विरोधातल्या पुढच्या कार्यवाहीसाठी आज सुनंदा पुष्कर हत्या प्रकरण सत्र न्यायालयाकडे पाठवलं

राज्याच्या मालकीची जमीन अधिग्रहित करण्याचा कायदेशीर अधिकार संसदेला नाही असं या याचिकेत म्हटलं आहे सीबीआयचे नवे संचालक म्हणून ऋषीकुमार शुक्ला यांनी आज पदभार स्वीकारला सीबीआयचे हंगामी अध्यक्ष एम नागेश्वर राव यांच्याकडून त्यांनी पदाची सुत्रं स्वीकारली

शुक्ला यांनी याआधी मध्यप्रदेशचे पोलिस महासंचालक म्हणून कार्य केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालच्या उच्च स्तरीय समितीनं शुक्ला यांची नियुक्ती केली आहे डॉक्टर्स आणि विशेषज्ञांनी कर्करोग प्रतिबंध करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जागरुकता निर्माण करावी असं जागतिक कर्करोग विरोधी दिनानिमित्तच्या ट्विट संदेशात उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं आहे आरोग्यादायी जीवनशैली तसंच खाण्यापीण्याच्या योग्य सवयी अंगीकारणं तसंच ठराविक काळानंतर कर्करोगाच्या चाचण्या करुन घेणं गरजेचं असल्याचं या संदेशात म्हटलं आहे सामान्यांना परवडेल अशा दरात कर्करोग निदान आणि उपचारांसाठी ग्रामीण भागात तातडीनं अशी केंद्र सुरु करण्याची गरज आहे असंही संदेशात लिहिलं आहे

हा उपग्रह सध्या कक्षेत असणा या काही उपग्रहांचं कार्य पुढे चालू ठेवायचं तसंच भूस्थिर कक्षेतल्या ट्रान्स्पाँडरची क्षमता वाढवण्याचं काम करणार असल्याची माहिती स्रोच्या निवेदनात दिली आहे केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय निरनिराळ्या योजनांच्या माध्यमातून उद्योगिनींच्या सक्षमीकरणासाठी योगदान देत आहे

लोकसभेत प्रश्रोत्तरांच्या तासात ही माहिती देण्यात आली उत्तर प्रदेशात प्रयागराज क्रिं सुरु असलेल्या कुंभमेळ्यात आज पहाटे मौनी अमावस्या पर्वाच्या स्नानाचा श्रद्वापूर्वक प्रारंभ झाला अत्यंत शांततेत सुरु असलेल्या या पर्वादरम्यान गंगा यमुना सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर स्नान करणा या भाविकांची संख्या दिवसअखेर तीन कोटी पेक्षा पुढे जाईल असा अंदाज आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवन बें मुघल गार्डन्समधल्या वार्षिक उद्यानोत्सवाचं उद्वाटन केलं बुधवारपासून पुढच्या महिन्याच्या दहा तारखेपर्यंत हे उद्यान सामान्य नागरिकांसाठी खुलं राहील

देशांतर्गत वेलची उद्योगाचं संरक्षण आणि निकृष्ट दर्जाच्या वेलदोड्याची आयात होऊ नये यासाठी हे पाऊल उचललं आहे चेन्नई खुल्या एटीपी टेनिस चॅलेंजर स्पर्धेचा आज प्रारंभ झाला या स्पर्धेत येत्या बुधवारी भारताचा आघाडीचा एकेरी टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्वरन याचा सामना जर्मनीच्या डानिअल अल्तमेअर याच्याशी होणार आहे

साकेथ मिनेनी आणि शशीकुमार मुकुंद हेही भारताचे मानांकित टेनिसपटू या स्पर्धेत खेळणार आहेत